संगणकावर कळ दाबून प्रधानमंत्री निवडक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं थेट जमा करतील गोरखप्र इथल्या भारतीय खत महामंडळाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री निवडक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेची प्रमाणपत्रं वाटतील तसच देशभरातल्या इतर काही निवडक लाभार्थी शेतकऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशावासियांशी संवाद साधणार आहेत

येत्या लोकसभा निवडणूकीसाठी ऑनलाईन मतदानाची सवलत नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे अनिवासी भारतीय नागरिक ऑनलाईन मतदान करु शकतील अशा आशयाचा संदेश सामाजिक संपर्क माध्यमावरून फिरतो आहे हा संदेश चुकीचा असल्याचं निवडणूक विभागानं म्हटलं आहे दरम्यान मतदारांसाठी विशेष नोंदणी अभियान आजही सुरू आहे

मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यात आपटा येथे बसमध्ये जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर रायगड जिल्हयात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्हयात एटीएस आणि आय बी अशा ग्पचर यंत्रणेकडून महत्वाच्या ठिकाणावर नजर ठेवली जात आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणाऱ्या दोन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे

टी ट्वेंटी मालिकेनंतर या दोन्ही संघांत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे या मालिकेतला पहिला सामना दोन मार्चला हैदराबाद इथं होणार आहे